कारागीर आणि नवउद्योजकांना संधी देणाऱ्या इंडिया टायफेयरचा समारोप

महाऊर्जा कृषी पंप धोरणाच्या प्रसारासाठी कृषी ऊर्जा पर्वाची नागप्रात वडोदा इथं सुरूवात

प्रात्यक्षिक परीक्षेला स्रूवात खासगी रुग्णालय केंद्र सरकारनं सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लसीकरण केंद्र म्हणून काम करण्यास परवानगी दिली आहे सरकारनं यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात खासगी रुग्णालयांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीतल्या आर

रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला

टी

नागपुर येथे गेल्या काही दिवसापासून रुग्ण बाधितांच्या संख्येत सातत्यान वाढ दिसून येते आहे

राज्यात शेतकरी कर्जमाफी प्रोत्साहनपर निधी अतिवृष्टी बोंडअळी गारपीट बाधित शेतकऱ्यांना मदत यासंदर्भात विरोधी पक्षांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहन मिळालं नसल्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं सरकारनं यासंदर्भात उत्तर द्यावं शेतीपिकांचं सर्वेक्षण कधी करणार ते सागावं असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले राज्य सरकारनं यासंदर्भात लक्ष घालण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी केली

या बनावट शासन निर्णयामुळे अनेक नोकरी इच्छुक उमेदवारांची फसवणूक होण्याची किंवा झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आज वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने याबाबत स्पष्टीकरण केले आहे

बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल या प्रकरणी प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री मुंडे म्हणाले की या संस्थेमार्फत भारतरत्न डॉ

मूलभूत सोयी स्विधा योजनेअंतर्गत राज्यातील क्ठल्याही महानगरपालिका आणि नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते

वने आणि उपजीविका शाश्वत लोक आणि पृथ्वी अशी या वर्षीच्या दिनाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्व पर्यावरण कार्यकर्त्यांची या दिनानिमित्त प्रशंसा केली आहे भारतात सिंह वाघ बिबटया यांसारख्या विविध वन्यप्राण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे आपल्या देशातील जंगलं आणि प्राण्यांचे अधिवास जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले महाराष्ट्रात जैव विविधता मोठ्या प्रमाणावर आहे ही जैव विविधता टिकविण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी वन्यजीवांचे संरक्षण करून सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखावा असे आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी करुन राज्यातील जनतेला जागतिक वन्यजीव दिनाच्या श्भेच्छा दिल्या

टॉय फेअर इंडिया टॉय फेअरने आपले कारागीर मध्यम लघ् सूक्ष्म उद्योग स्टार्टअप्स तरुण डिझायनर्स आणि विचारवंतांसाठी संधीची एक खिडकी खुली केली आहे असं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे इंडिया टॉय फेअरच्या समारोप समारंभात ते बोलत होते आपल्या खेळण्यांमधून केवळ आपली समृद्ध संस्कृती आणि वारसाच दिसून येत नाही तर आपल्या मुलांची मने विकसित करण्याची प्रचंड क्षमता आहे खेळण्यांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणे एवढेच आमचे ध्येय नाही तर भारतात बनलेली आणि विकसित खेळणी म्हणून जगात ब्रँड इंडिया ही ओळख निर्माण करणे हे देखील आहे असं गोयल यावेळी म्हणाले

ती पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे जसे बाल गणेश मुशकराजा एज्यूकेशनल टाइज ट्रेडिशनल टाइज् अशा विविध प्रकारच्या खेळणी बनविते मी इंडिया टाय फेयरमध्ये सहभागी झाली होती भारत सरकारद्वारा आयोजित इंडिया टाय फेयरमुळे मोदीजींची असलेली जी संकल्पना आहे आत्मनिर्भर भारतला एक प्रकारची दिशा मिळू शकते

यानिमित्त नागपूर परिक्षेत्रात ऊर्जापर्वाची सुरुवात वडोदा येथे करण्यात आली या प्रसंगी एक गाव एक दिवस या अभियानातंर्गत गावातील विजेच्या पायाभूत स्विधांची द्रुस्ती आणि ग्राहकांच्या विविध तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले मौदा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या वडोदा येथे आयोजित ऊर्जा पर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी होते त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून योजनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी महावितरणच्या वतीने बैलबंडीने मिरवणूक काढून गावात जनजाग़ती करण्यात आली गडकरी आपले व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी छतावरील सौरउर्जा प्रणालीचा वापर करण्याचं आणि त्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या कर्जाचा लाभ धेण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये छतावरील सौर प्रणालीच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते सतेश्वर मोरे निधन नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे सह सचिव तथा अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक आणि संघटक प्रख्यात कवी गझलकार नाटककार समीक्षक तथा वस्त्निष्ठ आंबेडकरी भूमिकेसाठी सूप्रसिद्ध असलेले साहित्यिक प्रा

मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेदवारे होणाऱ्या बी ई

टेक

एल बी

एड